मुंबईत आज सकाळी आयोजित केलेल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते उद्योगक्षेत्रात कार्यरत असणा या तज्ञांनी या धोरणाचा मसुदा बनवला असून त्याला औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खात्याकडून लवकरच मंजूरी मिळेल असंही ते म्हणाले

स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आता उद्योग सुलभतेच्या मानकांची अंमलबजावणी जिल्हापातळीवर देखील करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे आता कर संकलनात सरलता सुलभता आली असून कर भरताना व्यापारी उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जावी असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल सांगलीत दिले सांगलीत वस्तू आणि सेवा कर विभागाच्या नवीन मेारतीच्या उद्घाटन आणि लोकार्पणानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते वस्तू आणि सेवा कर संकलनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे त्यामुळे जी एस टी परिषदेमध्ये राज्याच्या जी एस टी विभागाचा सन्मान केला गेला हा सन्मान सर्वांचा आहे असे गौरोवोदगार मुनगंटीवार यांनी यावेळी काढले

या वाधिणीच्या मृत्यूप्रकरणी मुख्य वनरक्षक डॉ

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती या समितीचं तांत्रिक दृष्ट्या बळकटीकरण होण्यासाठी वन्यजीव क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव असलेले व्याघ्र तज्ज्ञ डॉ उल्हास कारंथ यांची समितीच्या सहध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर डेहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेचे संशोधक डॉ पराग निगम यांची या समितीमध्ये सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे आता ही सहा सदस्यीय समिती या वाधीणीच्या मृत्यूचा तपास करणार आहे केंद्र सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ अहा नारा दिला आणि मुलींचं भवितव्य सुरक्षित करणारी सुकन्या समृद्धी योजना सुरु केली

वजनाची मोजणी करणाऱ्या किलोप्रस्त्री तसंच त्रेर काही परिमाणाच्या नव्या व्याख्या करण्यात आल्या आहेत यापूर्वी सुमारे एक शतकभरापासून किलोग्रघ्हणजे फ्रान्समध्ये अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलेल्या प्लर्टिनम शिंडियमपासून बनवलेल्या मिश्र धातूच्या सिलेंडरचं वस्तुमान प्रमाण मानलं जात होतं मात्र आता संख्यात्मक मूल्यांचा वापर करून किलोप्रद्धीी व्याख्या करण्यात येणार आहे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवाजीपार्क ध्वं शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनही स्मारकाला भेट देऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या रस्ते अपघातात चारजण ठार तर पाचजण जखमी झाले किन्हवली पुलाजवळ हे सर्वजण नाशिकला जाण्यासाठी बसची वाट पाहात उभे असताना एका भरधाव वाहनानं त्यांना उडवलं

जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश असून त्यांना ठाणे नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पद्मश्री सन्मानित रंगकर्मी अलेक पदमसी यांचं आज मुंबईत नव्वदाव्या वर्षी निधन झालं रंगमंचाशी नाळ जोडलेले पदमसी दृक्श्राव्य जाहीरातकार म्हणून जास्त प्रसिद्ध होते खळाळत्या धबधब्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेली आणि आकर्षक संगीताने नटवलेली त्यांची लिरिल साबणाची जाहिरात अतिशय लोकप्रिय ठरली सर्फ बजाज स्कूटर्स चेरी ब्लॉसम बूट पॉलिश अशा अनेक दृक्शाव्य जाहिराती रसिकांच्या अनेक काळापर्यंत स्मरणात राहतील